एकीकृत ई ग्राम स्वराज पोर्टल आणि मोबाईल अॅपचाही पंतप्रधान यावेळी प्रारंभ करतील स्वामित्व योजनेलाही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी सुरुवात करण्यात येणार आहे दरम्यान पंतप्रधान येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेणार आहेत

टाळेबंदीच्या काळातली पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही तिसरी बैठक आहे

केंद्रीय गृह मंत्रालयानं काल याबाबत माहिती दिली यामध्ये खाद्य प्रक्रिया उत्पादन विभाग द्ध आणि बेकरी पीठ गिरण्या मधमाशीपालन वीटभट्ट्या इलेक्ट्रानिक द्कानं प्रिपेड मोबाईल रिचार्ज आदींचा समावेश आहे शालेय पुस्तकांची दुकानंही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांना सेवा सुविधा पुरवणाऱ्यांनाही टाळेबंदीच्या नियमातून सवलत देण्यात आल्याचं यावेळी सांगण्यात आलं

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं

कोरोना विषाणू संसर्गामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

त्या काल कॉग्रेस कार्यकारी समितीच्या दूरदृश्य प्रणाली द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होत्या कोरोनो विषाणू संसर्गाचं निदान करण्यासाठी होणाऱ्या चाचण्यांचं प्रमाण कमी असल्याची टीका गांधी यांनी केली कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकानं केलेल्या सूचनांवर तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत मुंबईत आणि पुण्यात हे पथक दाखल झालं असून मुख्यमंत्र्यांनी काल त्यांच्याशी द्रदूश्य संवाद प्रणालीच्या माद्यमातून संवाद साधला यावेळी पथकानं राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर चाचण्या करत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं राज्यातला विशेषत मुंबई प्ण्यातला कोरोना विषाणूमुळे होणारा मृत्यू दर कमी करणं आणि रुग्णांची संख्या दप्पट होण्याचा कालावधी लक्षणीयरित्या वाढवणं याला प्राधान्य असून यादृष्टीनं या पथकामं सूचना केल्या आहेत

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी काल ही माहिती दिली या योजनेच्या सर्व द्र्बल घटकांना या निधीम्ळे दिलासा मिळणार असल्याचं ते म्हणाले

शहरातल्या एकूण कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या आता चाळीस झाली आहे

आष्टी तालुक्यातल्या पिंपळा इथल्या या रुग्णावर अहमदनगर इथं उपचार सुरु होते

काल संगमनेर मधल्या चार तर जामखेड मधल्या एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला

मालेगावातल्या नऊ कोरोना विषाणू बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे

त्यामुळे या दोन्ही महिलांच्या संपर्कात आलेल्या मनुष्य साखळीचा महानगरपालिकेचा आरोग्य विभाग शोध घेत आहे

सदरील व्यक्ती हा मुंबई येथे कामाला होता त्या व्यक्तीचा तसंच त्याच्या जवळच्या संपर्कातील दोन नातेवाईकांचे तपासणी अहवाल हे निगेटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ किशोरप्रसाद श्रीवास यांनी दिली

परप्रांतीय मज्रांच्या मृद्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची विनंती पवार यांनी रेल्वेमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे

टाळेबंदी असल्यानं राज्यातले उपाहारगृहे पोळीभाजी केंद्र बंद असून त्याचा सर्वसामान्यानाही फटका बसत असल्यान योग्य काळजी घेऊन ती सुद्धा सुरु करावी अशी मागणीही राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे राज्यातले इतरही उद्योग व्यवसाय सुरु करुन महसुलात वाढ करावी असं ते म्हणाले

नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड नगर परिषदेचे नगरसेवक संजय आऊलवार यांनी स्वतच्या शेतातल्या धान्याचं गरजू लोकांना वाटप केलं मुखेड शहरात फुलेनगर इथल्या सातशे कुटूंबाना नांदेड जिल्हा परिषदेचे सदस्य दशरथ लोहबंदे यांनी गहु तांदळ आदी धान्य आणि कापडी मास्कचं घरपोच वाटप केलं नांदेड जिल्हा सर्वपक्षीय आंदोलनच्या वतीनं आतापर्यंत पाच हजार लोकांना हे अन्नधान्याच्या कीटचं वाटप करण्यात आलं आहे

राहुल आलापूरे यांनी त्यांची मुलगी कायरा हिचा दुसरा वाढदिवस साजरा न करता नगरपालिकेच्या शहरी बेघर निवारा केंद्रात शेख गौस यांच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या रोटी कपडा बँकेस पाच हजार रुपये रकमेचा धनादेश दिला आहे

पालकांनी याबद्दल शासनाचे आभार मानले आहेत

श्रीकांत यांच्या आदेशानुसार एन्टी कोरोना फोर्सची स्थापना करण्यात आली आहे यात पंचावन्न युवकांनी सहभाग घेतला आहे ही योजना राबवणारी हाळी खुर्द ही जिल्ह्यात पहिली ग्रामपंचायत ठरली आहे दरम्यान उदगीर इथं जिल्हा परिषद अध्यक्ष राहल केंद्रे यांच्या हस्ते गरजू लोकांना धान्यवाटप करण्यात आले यावेळी लाभार्थ्यांना प्रत्येकी पाच किलो मोफत तांद्रळ वाटप करण्यात आलं

तुळजापूर शहरातले नगरसेवक सचिन पाटील यांनी प्रभाग क्रमांक सात मधील सातशे कुटुंबांना आठवडाभर पुरेल इतक्या भाजीपाल्याच्या किटचे वाटप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते केलं

कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक श्रवण मुथा यांनी काल जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केलं

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या दीनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्राच्या वतीनं स्वयंचलित सॅनिटायझर यंत्र आणि स्वयंचलित सॅनिटायझर ब्थ तयार करण्यात आलं आहे या यंत्राला हात न लावता सॅनिटायझरचा वापर करता येणार आहे कन्नड तालुक्यातली सहा गावं या कौशल्य केंद्राच्या वतीनं दत्तक घेऊन त्याठिकाणी स्वयंचलित सॅनिटायझर यंत्र बसवण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रम्ख एम

शिरसाठ यांनी सांगितलं ते म्हणाले हाताला जर कोरोना विषाणू लागलेला असेल आणि तोच हात आपण सॅनिटायझर लावत असेल तर ते इंस्ट्रमेंटल इन्फेक्शन होतात म्हणून आम्ही हा कन्सेप्ट मांडला अतिशय साधा सरळ आहे

या कारवाईत त्यांच्याकडचा सॅनिटायझरचा सर्व साठा जप्त करण्यात आला असल्याचं ते म्हणाले

विनापरवाना द्कान उघडून मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल दोन द्कानदाराविरोधात तर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याबद्दल एका द्कानदारावर कारवाई करण्यात आली मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांविरोधात तर बेकायदेशिर फिरणाऱ्या चार जणांवर गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त करण्यात आली आहेत एका महिलेच्या अंत्यविधीला परवानगीशिवाय वीस पेक्षा अधिक लोक उपस्थित राहिल्याबद्दल सुमारे पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यात काल रात्रीपासून लागू करण्यात आलेल्या संचार बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे पहाटे पासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्यानं रस्त्यावर शुकशुकाट जाणवत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या आदेशाचं पालन न करता अनधिकृतपणे जिल्ह्यात ये जा केल्यास कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी दीपक म्गळीकर यांनी काढले आहेत पोलिसांना हुलकावणी देऊन परभणीतून नांदेडकडे जाणाऱ्या सात जणांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं या सगळ्यांची रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली आहे

राज्य इमारत आणि इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी केलेल्या कामगारांच्या खात्यावर दोन हजार रूपये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येणार आहेत अशा वेळेस काही दलाल बांधकाम कामगारांच्या घरोघरी जाऊन यासाठी पाचशे रूपये अथवा काही ठराविक रक्कम द्या आणि तुमचे कागदपत्रे द्या असं सांगून फसवण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर त्यांनी हे आवाहन केलं आहे

अशी मागणी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे केली आहे कोरोना विषाणूच्या प्रसाराविरूद्ध लढण्यासाठी जिल्ह्यात फक्त काही मोजक्याच उद्योगांनी आपला सीएसआर निधी दिला आहे अन्य उद्योगांनी त्यांचा सीएसआर निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर घरी राहूनच प्रार्थना करावी असं आवाहन दिछीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी केलं आहे

दरम्यान रमजान महिन्याच्या काळात कशा पद्धतीने आचरण करावं याविषयी लातूरचे मुफ्ती ओवेस कास्मी यांनी मार्गदर्शन केलं

परभणी जिल्ह्यातल्या सेलूच्या नूतन महाविद्यालयात ते मराठी विभाग प्रमुख होते सेलू शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत त्यांचं मोलाचं योगदान होतं कामतीकर यांनी नाटक कादंबरी ललित लेखन समिक्षा आदी वाड्मय प्रकारात विप्ल लेखन केलं स्वप्नगंधा त्रिविधा स्नेहांकित आत्मबिंब विकारविलसिते अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली मराठवाडा या दैनिकाच्या दिवाळी अंकाचं कला संपादन त्यांनी केलं होतं त्यांच्या रंग अनंग या प्स्तकास महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता

मयत दोघे सख्खे भाऊ होते